सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य घाउक किंमत निर्देशांकातही वाढ राज्यात ऑनलाईन लॉटरीवर बंदी आणि

केंद्र सरकार आज याबाबतघी अधिसूचना जारी करणार असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत सांगितलं या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सराफी द्कानदारांना एक वर्षाचा अवधी देण्यात आला आहे आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांना किमान एक लाख रुपये दंडाची शिक्षा करण्यात येईल असं पासवान म्हणाले महागाई घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांकात गेल्या डिसेंबर महिन्यात वाढ झाली आहे

किरकोळ बाजारातील किमत निर्देशांकानंही गेल्या पाच वर्षातला उच्चांकी दर गाठला आहे पाशा पटेल लातूर आगामी अर्थसंकल्पात शेती आणि शेतकरी विकासाच्या योजनांबद्दल चर्चाकरण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतल्याची माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी काल लातूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली

याविषयी सांगताना पटेल म्हणाले बाईट ग्रूप फोर स्ट्रीटच्या संदर्भात काही कल्पना वेगळा करुन याला प्रोत्साहन देता येईल का या गोष्टीसाठी त्याच्या संदर्भातील सूचना केल्या आणि त्याच बरोबर आम्ही औसा तालुक्यातील लोधगा गावामधे हवामान बदल आणि तापमान या गोष्टीसाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक कम्युनिटि रोडियो चालु करत आहोत

करार भारत आणि बांग्लादेश याच्यात आकाशवाणी आणि चित्रपट व्यवसायाशी संबंधित सामंजस्य करार करण्यात आले या करारानुसार आकाशवाणी आणि बांग्लादेशची नभोवाणी यांच्यात कार्यक्रमांचं आदानप्रदान होणार आहे तसंच बांग्लादेशात चित्रपट निर्मितीसाठी फिल्मसिटी उभारण्यात भारत सहाय्य करणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि बांग्लादेशचे मंत्री मुहम्मद एच मेहमूद यांनी या करारांवर स्वाक्षरी केली युद्ध प्रात्यक्षिक नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये ऑपरेशन विजयअंतर्गत तोफखान्याच्या ताफ्यातल्या अत्याधुनिक तोफा आणि युध्द कौशल्याची प्रात्यक्षिकं काल सादर करण्यात आली आज साजऱ्या होणाऱ्या सैन्य दिनाचं औचित्य साधून झालेल्या या कार्यक्रमाला सैन्यदलाये वरिष्ठ अधिकारी मित्र देशांचे अतिथी उपस्थित होते लढाऊ हेलिकॉप्टरच्या वित्तथरारक कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्याच पारण फेडलं

हिमस्खलन जम्मू काश्मीरच्या उत्तर आणि मध्य भागात गेले दोन दिवस जोरदार हिमवृष्टी होत आहे त्यामुळे झालेल्या हिमकडे कोसळण्याच्या घटनांमध्ये सुरक्षा दलाच्या पाच कर्मचाऱ्यांसह काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे निर्भया निर्भया खटल्यातील दोन आरोपी विनय कुमार आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेली सुधारणा याचिका काल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

लोणावल्यातल्या नेहा पाटील या विद्यार्थिनीची या कार्यक्रमासाठीनिवड झाली आहे काल तिनं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी संवाद साधत आपलं मनोगत व्यक्त केलं

परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी माझी निवड झाली आहे दिल्लीला जाऊन मोदींना भेटता येणार आणि त्यांच्याबरोबर बोलण्याची संधी मिळणार आहे म्हणून मी खूप खूष आहे जिल्हा परिषदनिवडणूक रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या चार समित्यांच्या सभापतींची काल बिनविरोध निवड झाली जिल्हा परिषदेत शिवसेनेचं निर्विवाद वर्षस्व राखलं चारही जागी शिवसेनेचे सदस्य निवडून आले नंदुरबार नगरपालीकेच्या पाच विषय समित्यांची निवडही काल बिनविरोध पार पडली हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये चार सभापती पदांसाठी काल निवडणूक झाली सभापती निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत उजागा महाविकास आघाडीला मिळाल्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील सहा पंचायत समितींच्या सभापती पदाचं आरक्षण जाहीर झालं आहे तीन पंचायत समितींवर अनुसुघीत जमाती आणि उर्वरीत तीन ठिकाणी अनुसूचीत जमातीच्या महिलांसाठी आरक्षण आहे उद्या या पंचायत समितीच्या सभापतींची निवड होणार आहे विधापरिषद पोटनिवडणूक यवतमाळ विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भाजपानं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे बंधू सुमित बाजोरिया यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे शिवसेना आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडाचा झेंडा रोवला आहे उदयनराजे राज्यातल्या अथवा देशातल्या राजकीय पक्षांनी आत्तापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं केवळ राजकारण केल्याचा आरोप माजी खासदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना शिवाजी महाराजांशी करण्याच्या प्रयत्नाइतकंच स्वतःला जाणता राजा म्हणवून घेण्याचा आणि आपल्या पक्षाच्या नावात शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्याचा प्रयत्न निषेधार्ह असल्याचं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला टोला लगावला मुख्यमंत्री बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण पद्धतीत बदल होणं आवश्यक आहे असं सांगून राज्यातील सर्व शाळांमध्ये व्हर्घ्युअल क्लासरुम उभारण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं तातडीनं सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले आहेत शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठक काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देणं हेच शिक्षकांचं काम असल्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त कामांचा भार पडणार नाही याबाबत काळजी घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला यावेळी केल्या अजित पवार राज्य सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी पॅन क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला ऑनलाईन लॉटरी व्यवहारात मोठ्या प्रमाणात महसूलचोरी होत असल्यामुळे राज्यात ऑनलाईन लॉटरीवर बंदी घालून केवळ पेपर लॉटरी सुरु ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला तसंच हॉटेलमधून विक्री होणाऱ्या मद्यावरील कर रद्द करून मद्यनिर्मितीवरचा सरसकट कर वाढवण्यात येणार आहे

शासनानं या सुविधा तालूका स्तरावर उभ्या कराव्यात अशी अपेक्षा मराठी चित्रपट क्षेत्रातल्या जाणकारांनी काल पुण्यात व्यक्त केली पिफ आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळ यांच्या वतीनं वार्तालाप आयोजित करण्यात आला होता

महाराष्ट्रानं पदकांचं शतक पूर्ण केलं आहे

क्रिकेट मुंबईत झालेल्या पहिल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यात काल ऑस्ट्रेलियानं भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला

हवामान मराठवाडा आणि विदर्भात चांगलीच थंडी आहे